असं तक्रिणाल अप्रधारा काळ आव्हानात्मक असल्यानं प्रत्यक्तिनं जबाबदारीत भान राखून या संकटावर मात करायला हवी प्रत्यक्तिनागरिकानं केंद्र आणि राज्यसरकारच्या सूचनांचं काटक्तिर पालन करायला हवं असं त्यांनी सांगितलं

दक्षमिरात या आजाराची लागण झालस्थांची संख्या वाढत असल्याच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली

जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बससा सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट कलि अन्नधान्य भाजीपाला तसंच औषधांची दुकानं सुरु राहणार आहत्त तसंच बँका वित्तीय संस्था आणि शक्तर बाजारही या काळात सुरु राहतील शासकीय कार्यालयात आता क्विळ पाच टक्क कर्मचा यांची उपस्थिती राहील असंही त्यांनी सांगितलं